या काळात अरबी समुद्र खवळलेला राहणार असल्यानं मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा हवामान विभागानं दिला आहे पालघर जिल्ह्यातले जे मच्छिमार समुद्रात गेले आहेत त्यांनी परत यावं तसंच आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी केलं आहे दरम्यान संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली इथं राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली नैऋत्य मान्सूनचं आज केरळमध्ये आगमन झालं यंदाचा मान्सून समाधानकारक राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मान्सूनच्या जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज वर्तवताना भू विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ एम राजीवन यांनी आज ही माहिती दिली यंदाचा मान्सून चांगला राहण्यासाठी अनुकूल स्थिती तयार होत असून मान्सूननं संपूर्ण केरळ राज्य व्यापल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान राज्यात कालपासून बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आज मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली कुडाळ कणकवली सावंतवाडी कणकवली वेंगूर्ले वैभववाडी मालवण या सर्व ठिकाणी पाऊस पडला पाऊस पडल्यामुळे तिते शेतीच्या कामाची लगबग वाढली आहे अहमदनगर वाशीम आरंगाबाद शहर परभणी हिंगोली जालना उस्मानाबात जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला तर बीड नांदेड आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरुपात पाऊस पडला जालना जिल्ह्यात जाफराबाद तालुक्यातल्या आळंद इथं शेतात काम करत असणाऱ्या एका युवकावर वीज पडल्यानं त्याचा मृत्यू झाला राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे वृक्ष उन्मळून पडल्याचं तसंच वीजपुरवठा खंडीत झाल्याचं वृत्त आहे तर काही जिल्ह्यात फळबागा आणि इतर उन्हाळी पिकांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे

फेसबुकलाइव्ह कार्यक्रमात ते थेट संवाद साधत होते

राज्य शासनानं केलेल्या उपाययोजना टाळेबंदीची कडक अंमलबजावणी आरोग्य कर्मचाऱ्यांचे परिश्रम तसंच रुग्णाला घरी सोडण्याचं सुधारित धोरण यामुळे बरे होणाऱ्या रुणांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं ते म्हणाले

तिरुअनंतपुरमच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता डॉ संतोष कुमार यांनी पीटीआयला ही माहिती दिली आहे

केरळ आणि मुंबईची तुलनाही त्यांनी फेटाळून लावली आहे केरळमध्ये मुंबईसारखं कुठलंही शहर नाही इथे लोकसंख्या जास्त आहे झोपडपट्टी आहे त्यामुळे इथल्या समस्या वेगळ्यापद्धतीने हाताळण्याची गरज असल्याचे ते म्हणाले चित्रपट द्रचित्रवाणी मालिका आणी ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास काही अटींची पूर्तता करून करण्यास शासनाने मान्यता दिली आहे याबाबतचा शासन निर्णय आज सांस्कृतिक कार्य विभागाने जारी केला आहे गेल्या आठवड्यात मुंबईतील चित्रपट निर्माते कलाकार तसेच ब्रॉडकास्टिंग फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चित्रपटसृष्टीतील कामे आणि चित्रीकरणास परवानगी देण्याची विनंती केली होती कोविडसंदर्भात लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक सूचना या चित्रीकरणासाठी देखील लागू राहणार असून नियमांचा भंग केल्यास कामे बंद करण्यात येणार असल्याचेही या शासन निर्णयात स्पष्ट केले आहे मुंबईत चित्रीकरण परवानगीसाठी निर्मात्यांना व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव यांच्याकडे तसेच उर्वरित जिल्ह्यांसाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागणार आहे एक देश एक शिधापत्रक प्रणालीअंतर्गत राज्यांनी आजपासून धान्यवाटपाला सुरुवात करावी असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे दरम्यान या प्रणाली अंतर्गत आता ओदिशा सिक्कीम आणि मिझोरम या राज्यांचही समावेश करण्यात आला आहे केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा तसंच ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी आज नवी दिल्ली इथं ही माहिती दिली देशातल्या नागरिकांना अन्नसुरक्षा प्रदान करणाऱ्या ही प्रणाली आतापर्यंत महाराष्ट्राखेरीज आंध्रप्रदेश बिहार गोवा गुजरात हरयाणा हिमाचल प्रदेश झारखंड केरळकर्नाटक मध्यप्रदेश राजस्थान पंजाब तेलंगण त्रिपुरा आणि उत्तर प्रदेश या राज्यात तसंच दादरा नगरहवेली आणि दीव दमण या केंद्रशासित प्रदेशात लागू झाली असून उत्तराखंड मणिपूर आणि नागालँड येत्या ऑगस्ट पर्यंत या प्रणालीत जोडले जातील पश्चिम बंगाल अरुणाचल प्रदेश मेघालय दिल्ली तमिळनाडू छत्तीसगड या राज्यांमधे तसंच जम्मू कश्मीरलडाख पुदुचेरी अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात ती लागू करण्याचा केंद्रसरकारचा प्रयत्न सुरु आहे

केंद्र सरकारने फेरीवाल्यांना दिलासा देणाऱ्या पीएम स्वनिधी अर्थात प्रधानमंत्री स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधीची घोषणा आज केली

पानवाले केशकर्तनालय चालविणारे चपल दुरुस्तीचे दुकान चालविणाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या पक्रिमध्ये याचा उल्लेख करण्यात आला होता वर्षभरासाठी हे कर्ज दिले जाणार असून मासिक तत्त्वावर त्याची परतफेड करायची आहे

नियमित बँकांशिवाय सहकारी बँका लघू वित्त बँका गैर बँकिंग वित्तीय संस्था वगैरेंमधूनही हे कर्ज मिळणार आहे

यामधून निर्यातीतून होणारी उलाढाल वगळण्यात आली आहे या अटीत बसणाऱ्या नोंदणीकृत स्टार्टअपला देखील हा फायदा मिळणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज ही माहिती दिली

ती आणखी वाढविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले

मंजूर केलेली रक्कम एमएसएमईना पगार भाडं आणि मालाच्या रकमेची परतफेड करण्यास उपयोगात आणता येईल

या योजनेंतर्गत एक वर्षाच्या मुदतीसह तीन लाख कोटी रुपयांच्या तारणमुक्त कर्जाची तरतूद करण्यात आली आहे